सरकारनं परवानगी दिलेल्या गोष्टींवर गृहनिर्माण संस्थांनी निर्बंध न लादण्याचं राज्य सरकारचं आवाहन बेमोसमी पाऊस आणि निसर्ग चक्रीवादळामूळं राज्यात अनेक ठिकाणी आतापर्यंत नेहमीपेक्षा दृप्पट पाऊस यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केलं आहे आगामी गणेशोत्सवातल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली होती या बैठकीत ते बोलत होते कोरोनाचा धोका संपलेला नाही त्यामुळे गर्दी करता येणार नाही मिरवणुका काढता येणार नाहीत कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं पूणे तसंच विर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणानं साजरा करायचा निर्णय घेतलेला आहे याबद्दल तसंच शासन जो निर्णय घेईल त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्याची ग्वाही राज्यातल्या गणेश मंडळांनी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गृह मंत्री अनिल देशमुख ब्रहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर राज्यभरातल्या गणेश मंडळांचे प्रतिनिधी मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी आणि वरीष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते लॉकडाऊन काळात परराज्यात गेलेले मजूर पुन्हा परत येत असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे

परतणाऱ्या मजुरांच्या बाबतीत तपासणी तसंच गृह विलगीकरण करून योग्य ती काळजी घेतली जात आहे अशी माहितीही देशमुख यांनी दिली आपापल्या राज्यात परतलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी येत्या शनिवारी म्हणजे परवा गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु केलं जाणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वार्ताहर परिषदेत याबाबत माहिती दिली

या जिल्ह्यांमधे प्रत्येक िछ्क गरजूला काम मिळेल असं त्यांनी सांगितलं

लडाखमध्ये भारतीय सैनिकांना शहीद होण्यासाठी निःशस्त्र पाठवलं होतं हा काँग्रेस नेते राहूल गांधी यांचा आरोप केंद्र सरकारनं फेटाळून लावला आहे

गलवानमधे झालेल्या चकमकीत कुणीही भारतीय सैनिक बेपत्ता झाले नसल्याचं लष्करानं स्पष्ट केलं आहे भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाईम्समधे प्रकाशित झालेल्या एका लेखात तसा दावा केला असल्यानं लष्करानं हे स्पष्टीकरण दिलं आहे रेल्वे मंत्रालयाशी संबंधित डेडिकेटेड फ्रेट कोर्पोरेशननं चीनच्या कंपनीशी केलेला करार रद्द केला आहे

कंपनीचे अभियंते कामाच्या ठिकाणी उपस्थित नसतात अशी कारणं देऊन हा करार रद्द करण्यात आला आहे

पण तो बालविवाह असल्याचं पाच दिवसा नंतर उघडकीस आलं राज्यातल्या सर्व गृह निर्माण संस्थांनी अतिरीक्त निर्बंध लादू नये केंद्र आणि राज्य शासनानं परवानगी दिलेल्या गोष्टींना सोसायटीत परवानगी नाकारू नये असं आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे लॉकडाऊमध्ये शिथिलता मिळाल्यानंतरही मुंबई पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी काही गृहनिर्माण सोसायट्यांकडून अतिरीक्त निर्बंध लादले जात आहेत बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारला जातो आहे दूध भाजीपाला पुरवठा करणारे घरकामासाठी येणारे कामगारांना प्रवेश नाकारला जातो आहे यामुळं ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळं त्यांनी हे आवाहन केलं आहे

काल तीनशे चौतीस जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला

जिल्ह्यातल्या रेण्वीय निदान कोरोना प्रयोगशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार आहे

बुलडाणा जिल्ह्यात मलकापूरात मोठ्या प्रमाणात कोरोनाप्रस्त आढळून आले आहेत त्यामुळं कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वॉर्ड निहाय समित्यांची स्थापना करण्यात येत आहे

मुंबईत कोरोनाचा रुग्ण आढळलेल्या मिरती सील करणं रुग्ण शोधणं कंटेन्मेंट झोन तयार करणं अन्नाचं वाटप रुग्णांचे अहवाल तयार करणं ही कामं पालिकेचे कामगार आणि अधिकारी करत आहेत त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोरोनाची अधिक जोखीम असल्याचं कामगार संघटनेनं म्हटलं आहे सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून प्रतिबंधित क्षेत्रातही काम करत आहेत त्यामुळे पालिका कामगारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी कामगार संघटना करू लागल्या आहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियावरचं स्वस्त औषध गंभीर आजारी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखू शकत नाही हे आता सिद्ध झालं आहे असं जागतिक आरोग्य संघटनेच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे

कोरोनाच्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाच्या चाचण्या घेणं बंद करण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच घेतला

सहभागी लोकांनी मास्क न वापरणं गर्दी करणं तसंच सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन केलं नव्हतं त्यामुळे साखरी गावात आणि मोखाडा तालुक्यात मोठया प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग झाला म्हणून या नवरदेवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेमोसमी पाऊस आणि निसर्ग चक्रीवादळामुळं राज्यात आतापर्यंत नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे

येत्या सोमवारपर्यंत राज्याच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून तिर भागात तुरळक पाऊस पडू शकतो

चंद्रपूर जिल्ह्यात उमेद बचत गटांनी सव्वा तीन लाख कापडी मास्कची निर्मिती केली

चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिंचाळामध्ये मार्चपासून हे काम सुरू झालं होतं जिल्ह्यातल्या विविध सरकारी कार्यालयांसह खासगी कारखाने आणि औषध दकानात यांची विक्री करण्यात आली लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योग बंद झाले अनेकांचे रोजगार गेले उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र अरुणा भूमकर यांनी गृह उद्योगातून लाखोंची कमाई केली आहे

गुजरातमधे मॉन्सून नुकताच पोचला असला तरी नर्मदा नदीवरच्या सरदार सरोवर धरणातली पाणी पातळी झपाट्यानं वाढते आहे